दरम्यान देशात सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत महाराष्टानं प्रथम स्थान राखलं आहे तथापि लस उपलब्ध नसल्यामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी लसीकरण थांबवण्यात आलं आहे

उच्च शिक्षण सचिव अमित खरे यांनी यासंदर्भात सर्व अनुदानित संस्थांना पत्र लिहिलं आहे या संस्थांनी ऑनलाईन परिक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घ्याव्या ऑफलाईन परिक्षेसंदर्भात जूनच्या पहिल्या आठवड्यात निर्णय घेतला जाईल असं खरे यांनी या पत्रात म्हटलं आहे

जगमोहन यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणूनही काम केलं होतं अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी दळणवळण शहर विकास पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे

नाशिक जिल्ह्यातल्या खरीप हंगामाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते काल बोलत होते शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल थेट थ्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी कृषी विभागामार्फत नियोजन करण्यात येत असल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं

शेतकऱ्यांना वेळेवर पिक कर्ज उपलब्ध करून देणं सोयाबीन कापूस आदी पिकांचं दर्जेदार बीयाणे उपलब्ध करून देणं आवश्यक त्या निविष्ठाची कमी पडणार नाही याची काळजी घेणं आदी सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकार्यांना दिल्या पिक विम्याचं वाटप करण्याचे आदेश देऊनही विमा कंपन्या टाळाटाळ करत असून नुकसान भरपाई मिळण्यासाठी न्यायालयात खटले दाखल करावेत असं चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुचवलं

या योजनेमध्ये मिळणारी रक्कम ही अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे

केंद्र सरकारच्या एक राष्ट्र एक किमान आधारभूत किंमत एक बँक खाते हस्तांतरण या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता आधारभूत किमतीचे पैसे थेट हस्तांतरित होण्यास सुरुवात झाली आहे